द्सरीकडे पक्षविरोधी कार्याम्ळे शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे आज सकाळी शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि आणि गृहमंत्री अमित शहा यांची नवी दिल्लीत भेट घेतली

शिंदे यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच या सर्वांनी राजीनामा दिला

दरम्यान समाजवादी पक्षाचे राजेश श्क्लाबहजन समाज पक्षाचे संजीव क्शवाह यांनी आज मध्यप्रदेशचे माजी म्ख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांची भेट घेतली मात्र ही केवळ होळीच्या पार्श्वभूमीवर झालेली भेट होती यात राजकीय चर्चा झाली नसल्याचं चौहान यांनी सांगितलं ओला उबेर सारख्या कंपन्यांना गर्दीच्या वेळी कमाल भाडे आकारणीवर आता मर्यादा येणार आहे काळ्या पिवळ्या टॅक्सीच्या भाड्याच्या तिपटीपर्यंत भाडे आकारणी या कंपन्यांना करता येईल यासंदर्भात राज्य सरकारने नेमलेल्या खट्आ समितीच्या शिफारशी राज्य सरकारने स्विकारल्या आहेत

याशिवाय प्रवासी घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या टॅक्सी किंवा रिक्षावर एलईडी इंडिकेटर लावण्याच्या शिफारसीलाही राज्य सरकारनं मान्यता दिली आहे शिवसेनाप्रम्ख बाळासाहेब ठाकरे आणि माजी उपम्ख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी राज्य सरकारचा पैसा खर्च करण्यास एमआयएमनं विरोध केला आहे या स्मारकांसाठी राज्य सरकारचा निधी खर्च होणार असेल त्या विरोधात न्यायालयात जाऊ असा इशारा प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिला आहे

हा पैसा स्मारकांसाठी खर्च करण्याऐवजी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी किंवा जिल्हा परिषद शाळांच्या स्धारणेसाठी खर्च करावा अशी मागणी त्यांनी केली कोरोना विषाणूच्या प्राद्भावाचा संमिश्र परिणाम नाशिकच्या औदयोगिक क्षेत्रावर जाणवतो आहे काही उदयोगांमधून होणारी निर्यात या विषाणूच्या प्रादर्भावानंतर थांबली आहे मात्र चिनी कंपन्यांकडून येणारे सुटे भाग आणि इतर साहित्यांची आवक घटल्याने नाशिकच्या उद्योगांना असलेली मागणी वाढली आहे देशातल्या बाजारपेठेत चांगली संधी असल्याने नाशिकच्या उद्योगांना याम्ळे आपली क्षमता सिद्ध करता येईल अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी आकाशवाणीच्या वार्ताहराशी बोलताना दिली आहे मात्र कोरोना विषाणूच्या प्राद्र्भावामूळे जिल्ह्यातल्या क्क्क्ट पालन व्यवसाय संकटात सापडला आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्गाचं प्रमाण वाढू नये म्हणून नाशिक जिल्हयातल्या इगतप्री इथल्या विपश्यना केंद्रावर येणाऱ्या परदेशी नागरिकांना रोखण्यात येईल असं राज्याचे अन्न आणि नागरी प्रवठा मंत्री छगन भ्जबळ यांनी सांगितलं कोरोनासंदर्भात भ्जबळ यांनी जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेतली त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली कोरोनाबाबत राज्य सरकारनं प्रेशी खबरदारी घेतली आहे

पुण्यात काल कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले या दोघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे

खाजगी रुग्णालयातील उपचारानंतर त्याला जिल्हा सामांन्य रुग्णालयात तपासणीचा सल्ला देण्यात आला

तपासणीसाठी त्याचे नम्ने घेण्यात आले असून ते पृणे येथील प्रयोगशाळेत पाठवले जातील असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे रंगांची उधळण असलेला होळीचा सण देशभरात उत्साहात साजरा होत आहे चांगल्याची वाईटावर मात आणि वसंत ऋतूचं आगमन या दृष्टीनं या सणाला महत्व आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी जनतेला होळीच्या श्भेच्छा दिल्या कोरोना विषाण्च्या संसर्गामुळे खबरदारीचा उपाय म्हणून यंदा राष्ट्रपती भवनात पारंपरिक होळी मिलन कार्यक्रम झाला नाही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला रंगोत्सवानिमित्त श्भेच्छा दिल्या मंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मंबईकरांना होळीच्या श्भेच्छा दिल्या आहेत म्ंबईत अंधेरीतल्या वेसावे इथं कोळी बांधवांनी काल पारंपरिक पद्धतीनं होळी साजरी केली वेसावे गावातून होळीनिमित मिरवणूक काढण्यात आली रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या शिमगोत्सवातला होळीपौर्णिमेचा कालचा दिवस मोठ्या उत्साहात पार पडला होळीच्या ठिकाणी असलेल्या सहाणेवर ग्रामदेवतेच्या चांदीचा मुखवटा घातलेल्या मूर्ती असलेल्या पालख्या वाजत गाजत आणण्यात आल्या त्याठिकाणी पालखी नाचवण्याचा कार्यक्रम पार पडला सिंधुदुर्ग जिल्ह्यात होळीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे काल रात्री पारंपरिक पद्धतीनं ठिकठिकाणी होलीकादहन करण्यात आलं तर आज ध्ळवडीचा उत्सव सुद्धा उत्साहात साजरा झाला शिमग्याची सोंग घेऊन दारोदारी शबय मागण्यासाठी जाणं ही इथली एक परंपरा पापरंपरिक राधाऩत्यानी शिमग्याचा सण साजरा होत आहे नंदुरबार जिल्ह्यातला प्रसिद्ध काठी संस्थानचा राजवाडी होळी उत्सव आज पहाटे हजारो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत संप्पन झाला हिंगोली जिल्ह्यात महिला बाल कल्याण विभागाच्या वतीनं सुरू असलेल्या पोषण पंधरवड्या अंतर्गत क्पोषणाची होळी करण्यात आली धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे हिंदू मुस्लिम होळी मिलन कार्यक्रम घेतला गेला नाशिक शहरात रंगपंचमीलाच रंगोत्सव साजरा केला जातो मात्र काही भागात आज ध्ळवड अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली सातप्र परिसरातील उत्तर भारतीयांनी एकत्र येऊन एकमेकांना शुभेच्छा देत होळी मोठ्या उत्साहात साजरी केली यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण इथं होळीच्या सणाला गाळबोट लागलं होळी खेळताना दोन युवकांचा तलावात बुडून मृत्यू झाला हे तलावात होळी खेळायला उतरले होते

अशी माहिती कल्याणच्या पोलीस उपनिरिक्षकांनी दिली यवतमाळच्या आझाद मैदान जवळील इंद्रप्रस्थ प्लाझामध्ये आज आग लागून तीन द्कानं खाक झाली द्कानामागील कचरा पेटल्यानंतर इलेक्ट्रिक वायर जळून शॉट सर्किट झालं अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली कसारा घाटात द्रूस्तीचं काम सुरु असल्यामुळे काही लांब पल्ल्यांच्या काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल झाला आहे तर काही गाड्या रदद झाल्या आहेत असं मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागानं कळवलं आहे

राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या खेळाडूंना विविध सवलती देण्यासाठी सरकारनं एका समितीची निय्क्ती केली आहे

काही भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे मुंबई परिसरात आकाश अंशतः ढगाळ राहील असं हवामान खात्यानं कळवलं आहे